शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरात कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर आयोजित या प्रदर्शनात मराठवाड्याबरोबरच राज्य आणि परराज्यातले चारशे चव्वेचाळीस उद्योग आपापली उत्पादनं प्रदर्शित करणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा समारोप येत्या रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे दरम्यान मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच औरंगाबाद दौरा असल्यानं शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार आहे दोन दिवसीय दौर्यात मुख्यमंत्री मराठवाड्यातल्या औरंगाबाद उस्मानाबाद परभणी जिल्ह्यातल्या अनुशेषांसह शेतकरी पीक कर्ज शिवभोजन योजना आरोग्य योजना पीकविम्याबाबत आढावा बैठक घेणार आहेत

उद्योग मंत्री सुभाष देसाई औरंगाबादचे पालकमंत्री असतील जालना राजेश टोपे बीड धनंजय मुंडे परभणी नवाब मलिक हिंगोली वर्षा गायकवाड नांदेड अशोक चव्हाण उस्मानाबाद शंकरराव गडाख तर लातूरचं पालकमंत्रीपद अमित देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दल नबी सत्तार यांच्याकडे धूळे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाला तर धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहमत मिळालं वाशिम अकोला पालघर आणि नंदरबार जिल्हा परिषदांमध्ये मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहमत मिळालं नाही

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेनं अठरा राष्ट्रवादी काँग्रेसनं चौदा काँग्रेसनं एक तर भाजपानं बारा जागा जिंकल्या तर इतर बारा उमेदवार निवडून आले

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत यांची निवड झाली आहे

शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौग़ले यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्यानं अध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झाल्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनिषा पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमल ब्धवत यांची निवड झाली

हे विधेयक समाजातल्या सर्व स्तरांना समान संधी देणारं असून सामाजिक न्यायाचा भक्कम पाया असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधेयकाच्या अनुमोदनाचा प्रस्ताव मांडताना सांगितलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं विधानपरिषदेतही मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधेयकाच्या समर्थनात आपले विचार मांडले याचवेळी आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र रकाना करून जनगणना करण्याचा ठरावही आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला

राज्य विधीमंडळाच्या कालच्या विशेष अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती महिला आणि तळागाळातल्या घटकांच्या कल्याणासाठी योजना आणि कार्यक्रमांची तत्परतेनं अंमलबजावणी केली जाईल असं राज्यपाल म्हणाले महिलासदर्भातल्या गुन्ह्यांबाबत त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात येईल त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक ती सुधारणा देखील केली जाईल असं आश्वासनही राज्यपालांनी यावेळी दिलं

या बंदमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या या संघटनांनी क्रांती चौक इथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला या बंदच्या अनुषंगानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं औरंगाबाद जळगाव महामार्गावरच्या गोळेगाव इथं या आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतुक खोळबली होती लातूर जिल्ह्यात शासकीय कर्मचारी राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले आंदोलकांनी लातूर शहरातल्या प्रमुख मागांवरुन मोर्चा काढला जिल्ह्यातही तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नांदेड इथ सरकारी कार्यालयांसह खाजगी उद्योग व्यवसाय तसंच बँकांमध्ये संपाचा संमिश्र परिणाम दिसून आला नांदेड जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला परभणी जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातल्या बँक वीजवितरण अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामरोजगार सेवक आदी कर्मचारी संपात सहभागी झाले होते राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघानंही आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काल मोर्चा काढला होता जालना जिल्ह्यातही कालच्या या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

उद्यापासून सुरू होत असलेल्या संमेलनाला ग्रंथदिंडीनं प्रारंभ होणार आहे

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातही काल अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली औरंगाबाद इथं काल बह्जन क्रांती मोर्चाच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीविरोधात मोर्चा काढण्यात आला हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही काल धरणे आंदोलन करण्यात आलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर संघटना आणि ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं